महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाच्या सात मंत्र्यांची वर्णी

संस्थेचा अंदाज भारतात गेल्या दोन वर्षात वृक्ष आणि वनक्षेत्रात पाच हजार वर्ग किलोमीटरची वाढ

विश्वविजेती ठरली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराअंतर्गत नव्या मंत्र्यांचा शपधविधी आज विधानभवनाच्या प्रागंणात झाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपम्ख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर काँग्रेसचे अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड स्नील केदार यशोमती ठाकूर अमित देशम्ख दादा भ्से के

पाडवी असलम शेख सतेज पाटील विश्वजित कदम आणि संजय बनसोड यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दीलीप वळसे पाटील धनंजय म्ंडे अनिल देशम्ख हसन म्श्रीफ राजेंद्र शिंगणे नवाब मलिक आणि राजेश टोपे जितेंद्र आव्हाड संदीपान भ्मरे भालासाहेब पाटील शंकरराव गडाख आदिती तटकरे दत्ताव्रय भरणे प्राजक्त तानप्रे यांनी तसंच शिवसेनेच्या कोट्यातून संयज राठोड गुलाबराव पाटील अनिल परब उदय सामंत आदित्य ठाकरे अब्द्रल सतार शंभूराजे देसाई बच्चू कडू राजेंद्र येड्रावकर या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या नव्या मंत्रिमंडळात विदर्भातील विजय वडेट्टीवार स्नील केदार अनिल देशम्ख यशोमती ठाकूर राजेंद्र शिंगणे बच्चू कडू आणि संजय राठोड या आमदारांचा समावेश आहे हॅशटॅग इंडिया सर्पोट्स सी ए ए याचा वापर करून लोकांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपला पाठिंबा दर्शवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे धार्मिक प्रताळणा झालेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबत हा कायदा असून या अंतर्गत कोणाचंही नागरिकत्व कादून घेतले जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे आध्यात्मिक सद्गुरू जग्गी वासुदेव यांची एक व्हिडिओ लिंक पंतप्रधानांनी आपल्या संदेशात जोडली असून या व्हिडिओमध्ये सी ए ए संदर्भात ऐतिहासिक संदर्भ देण्यात आला असून भारतीय संस्कृतीच्या बंधू भावनेबद्दल विस्तृत वर्णन करण्यात आलं आहे

या अहवालासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आर्थिक दृष्टीकोनाची माहिती आधारभूत मानली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पतमानांकन संस्थांवर कमी दर्जाच्या कंपन्यांबाबतस्दघा मोठे दावे करून मानांकनांचं बाजारीकरण करत असल्याबददल टीका केली आहे

या कंपन्यांनी आयएल आणि एफएस कंपनीच्या अपरिवर्तनीय रोख्यांबाबत ग्ंतवणूकदारांना खरी माहिती दिली नाही या कंपनीवर एक लाख कोटी रूपयांची थकबाकी आहे भारतीय स्टेट बँकेनं कर्जाच्या व्याजदरात पाव टक्के कपात केली आहे त्यामुळे येत्या एक जानेवारीपासून सध्याच्या गृहकर्जदारांना तसंच सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योजक कर्जदारांना त्यांनी एक्स्टर्नल बेंचमार्क निगडीत दराचे कर्ज घेतले असले तर त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात पाव टक्के कपात होईल भारतात गेल्या दोन वर्षात वृक्ष आणि वनक्षेत्रात पाच हजार वर्ग किलोमीटर पेक्षा जास्त वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली

या अहवालावरून भारत पॅरिस कराराचं उद्दिष्ट योग्य दिशेनं पूर्ण होत असल्याचं लक्षात येत असल्याचं सांगून आसाम आणि त्रिपूर्य वगळता पूर्वोत्तर भारतात वनक्षेत्रात घट होत असल्याचं दिसून येत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली पोलीस दलाची वर्दी मेहनतीनं कमावलेली असते त्यामुळं या वर्दीवर कलंक लागू देऊ नका तसंच आपल्या चारित्र्यावर डाग लागणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन राज्याचे म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या दलाला केले

यावेळी प्रम्ख अतिथी म्हणून म्ख्यमंत्री ठाकरे बोलत होते गृहमंत्री एकनाथ शिंदे आमदार आदित्य ठाकरे राज्याचे पोलीस महासंचालक स्बोध जयस्वाल उपस्थित होते बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलानं मागं न राहता आध्निक व्हावं असंही ते म्हणाले सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल सोलाप्र येथील संतोष कामटे यांना मानाची तलवार देण्यात आली महानगरपालिकेच्या परिवहन समितीने शहर बस चालकांच्या वाहक तसंच चालक यांच्या वेतन अतिकालिक भता बोनस विषयक प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचा प्रस्ताव मान्य केले असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती नरेंद्र बोरकर यांनी आज दिली सदर वाहक चालकांना मोटर व्हेइकल अॅक्ट न्सार वेतन लाभ देण्यात येतील असे त्यांनी सांगितले

खासदार क्रीडा महोत्सवाचं हे तिसरं वर्ष असून या संबंधित माहिती देण्याकरिता आज महापौर संदीप जोशी यांची सेंटर पॉईट हॉटेल इथं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली

मध्य भारतातला सर्वात मोठा क्रीडा महोत्सव हा नागपूरमध्ये होणार आहे असं त्यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथं नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघना मडघे या विजयी झाल्या आहेत यवतमाळच्या उमरखेड ताल्क्यातील ढाणकी नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडण्कीत नगराध्यक्ष पद भाजपनं पटकाविले

उत्तर भारतासह राज्यात विविध ठिकाणी तापमानात घट झाली असूल थंडी जाणवते आहे विदर्भात गेल्या आठवड्यापासून तापमानात लक्षणिय घट झाली आहे उपराजधानी नागपूरमध्ये गेले तीन दिवस पारा पाच अंशापर्यंत खाली गेला आहे नागपूरसह गोंदिया चंद्रपूर ब्रम्हपूरी वर्धा इथं देखिल तापमानात घट झाली असल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे दरम्यान आज सकाळपासून नागपुरातील तापमानात किंचित वाढ झाली असून आज किमान तापमान सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस असून विदर्भात सर्वात कमी तापमान चंद्रपूर इथं पाच पूर्णाक सात तर त्यापाठोपाठ गोंदिया इथं पाच पूर्णाक आठ इतकं नोंदविण्यात आलं दरम्यान दहा अंशाच्या खाली तापमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये ब्रम्हपूरी गडचिरोली आणि वर्ध्याचा समावेश आहे भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी रॅपिड ब्द्धिबळ प्रकारात महिला विश्वविजेती ठरली आहे रशियात मॉस्को इथं झालेल्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या ली तिंगजी हिला अटीतटीच्या लढतीत पराभ्त केलं

या फेऱ्यांनंतर दोघींमध्ये झालेली बरोबरीची कोंडी अत्यंत वेगवान खेळ्या करत कोनेरूनं फोडली आणि विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं त्र्कस्थानच्या एकटेरिना अतालिक हिला कांस्यपदक मिळालं